काही ठळक बातम्या

आर्थिकद्रष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठ्कीत याबाबतचा निर्णय झाला

रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं

सामाजिक माध्यमं आणि ऑनलाईन व्रत्त वाहिन्यांवर आधार एनरोलमेंट सॉफ्टवेअर वापरुन त्याचा अवैधरित्या वापर केल्याचा आरोप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं फेटाळून लावला आहे काही वृत्त वाहिन्यांवरुन प्रसारित झालेल्या अशा आशयाच्या बातम्या च्रकीच्या असल्याचं प्राधिकरणानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कोणत्याही व्यक्तीचं बायोमेट्रिक झाल्याशिवाय आधारची माहिती मिळू शकत नसल्यामुळं आधार प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आलेत दिवंगत कलाकार विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच कलाकार श्रीदेवी यांना मॉम या चित्रटातील अजरामर भूमिकेसाठी मरणोत्तर प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं उत्कृष्ट प्रुरूष कलाकार म्हणून रीद्धी सेन यांना बंगाली चित्रपट नागरकिर्तन मधील भ्रमीकेसाठी गौरवण्यात आलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्या हस्ते या प्रस्काराचं वितरण करण्यात आलं राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड या समारंभात उपस्थीत होते उत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणुन न्युटन या चित्रपटाची निवड करण्यात आली असून उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटासाठी आसामी चित्रपट विलेज रॉकस्टार्सची निवड झाली आहे भय्यक्कम या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून श्री जयराज यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला उत्कृष्ट पुरूष सहकलाकार म्हणून फाहद फाजील तर उत्कृष्ट महिला सहकलाकार म्हणून दिव्या दत्ता यांना सन्मानीत करण्यात आलं

राष्ट्रीय एकात्मतेच्या श्रेणीतील उत्कृष्ट चित्रपट म्हणून धप्पा या चित्रपटास पुरस्कृत करण्यात आलं कच्चा लींबू या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान प्राप्त झाला साठ वर्षाहून अधिक काळ रसिक वाचक श्रोते प्रेक्षकांना हसविण्याचं काम केलेल्या द

मिरासदारांनी वयाची नव्वदी पूर्ण केली ते जसे लेखक आहेत तसंच तरल मनाचे कार्यकर्ते म्हणून राहिलं असं मत महसूलमंत्री श्री चंद्रकांत पादील यांनी आज म्रंबई इथं व्यक्त केलं ज्येष्ठ साहित्यिक द

मिरासदार यांचा एस एन डी टी महिला विद्यापीठामध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी श्री पाटील बोलत होते आपल्या सत्काराला उत्तर देताना द मा मिरासदार म्हणाले जीवनात द्रःख अपरिहार्य आहे द्रःख नाहीसे करता येणे शक्यच नाही मात्र तत्वज्ञान आणि विनोद या दोन बाबींच्या माध्यमातून दुःख विसरायला लावून त्याची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजण्यास कठीण असल्यानं त्याचा प्रभाव कमी आहे मात्र विनोद मात्र कोणालाही समजत असल्यानं द्रःख विसरायला लावण्याचा सर्वव्यापी मार्ग आहे असे द मा

शंकर पाटील व

काळे आदी साहित्यिकांनी विनोदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हसवत राहण्याचं काम केले त्यांच्या साहित्याचे संचित नवीन पिढीला रुचेल आवडेल अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल प्रणे महानगरपालिकेनं जागा उपलब्ध कठन दिल्यास विनोदी साहित्य निर्मितीला वाहिली जाईल अशी वास्तू उभारण्याचा प्रयत्न केला जाईल या माध्यमातून द

मिरासदारांचे साहित्यातील कार्य कायम आपल्यासमोर असेल असंही श्री

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ब्रुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या बाळासाहेब देवरस स्मृती भवन इथं लोकार्पण सोहळा आज पार पडला

या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेला ऑफलाईन पद्धतीनं वितरित केली जाणार आहे जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळ्याव असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेन्रसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली म्रंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर औरंगाबाद आणि पणजी इथल्या खंडपीठातील कक्ष अधिकाऱ्यांना मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठ्कीत मंजुरी देण्यात आली

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नरखेड तालुक्यातील उमठा या गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं सुरु केलेल्या जलयुक्तव्या कामांना विभागीय आयुक्त श्री अनूप कुमार तसंच जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदान करुन या गावाला पाणीदार करण्याचा संकल्प केला महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात श्रमदानातून जलय्रक्त अभियानाअंतर्गत विविध कामांना सुरुवात झाली जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणं श्रमदानाला आपला सहभाग दिला गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पाणी अडविण्यासोबतच जिरविण्यासाठी आपलं योगदान दिल्यास गाव निश्चितच पाणीदार होईल तसंच उमठा या गावात राष्ट्रसंत त्रकडोजी महाराजांच्या पाणी वाचविण्याच्या ग्रामगीतेतील सुचनेन्रसार गावकऱ्यांनी श्रमदान केल्यास आपलं संपूर्ण गाव राज्यात आदर्श ठरेल आणि आपलं गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होईल असा विश्वास ग्रामस्थांना श्री अनूप कुमार यांनी यावेळी दिला तसंच स्वतः श्रमदान कठुन ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणीत केला उमठा गावशिवारात ग्रामस्थांसोबत श्री अनूप कुमार तसंच श्री अश्विन म्रदगल यांनी श्रमदान करुन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला

केंद्रीय मंत्री श्री

यानिमित्त मशाल रॅलीचा प्रारंभ शहरातील क्रीडा चौकातून काल सायंकाळी सहा वाजता करण्यात आला यावेळी क्रीडा चौकात जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल आणि विभागीय आय्रक्तांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली खासदार क्रीडा महोत्सवाचं विधीवत उद्घाटन सहा मे रोजी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं सायंकाळी सहा वाजता केंद्रीय क्रीडा मंत्री आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रीडापटू राजवर्धन राठोड यांच्या हस्ते तसंच केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्रुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी गोपीचंद उपस्थित राहणार आहे भारतीय रेल्वेच्या सर्वात सुंदर स्थानकांच्या गटात दहा लाख ठपयांचं पहिलं बक्षीस चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांनी पटकावलं आहे रेल्वेच्या इन हाऊस स्रशोभिकरण स्पर्धेत या दोन्ही स्थानकांची निवड करण्यात आल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मध्रबनी आणि मद्रराई स्थानकांना पाच लाखांचं दुसरं बक्षीस मिळालं गांधीधाम आणि कोटा स्थानकांनी संयुक्तपणं तीन लाख रुपयांचं तिसरं बक्षीस पटकावलं गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षकानं पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी आपल्या सायकलमध्ये चक्क ब्यॅट्री लावत पेट्रोलची बचत करत इतरांना देखील पेट्रोल बचतीचा आणि प्रद्रषण कमी करण्याचा संदेश दिला आहे तर श्री मेश्राम यांनी तयार केलेली हि सायकल शंभर टक्के प्रदुषन मुक्त असून वाढत्या पेट्रोलच्या किमती पाहता सामान्य माणसांना दैनंदिन जीवनात उपयोगी ठरू शकेल तर सोबतच पर्यावरणाचा देखील रक्षण करू शकेल त्यामुळं आपण देखील कमी अंतरावर जाताना अशी प्रदूषण मुक्त सायकल चालवायला हवी

परिस्थितीजन्य पुरावा वैद्यकीय अहवाल आणि आरोपी क्रमांक आठ यानं दिलेला कबुली जबाब ग्राह्य धरून विशेष मकोका न्यायाधीश स्रेंद्र शर्मा यांनी शिक्षा स्रनावली या खटल्यातील अन्य बारा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे